पाकिस्तानचे पंतप्रधान हे अविरत कांगावा करणारे आणि विष पसरवत असल्याची टीकाही भारतान संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये केली आहे पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारतावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तराच्या अधिकारात उत्तर देताना भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायम प्रतिनिधींचे प्रथम सचिव मिजीतो विनितो यांनी ही टीका केली आहे जे द्वेष आणि हिंसेला चिथावणी देत आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी महासभेत केलेल्या भाषणात म्हटलं होत मात्र त्यांची ही टीका स्वतःच्याच देशाबद्दल होती का असा सवालही भारताच्या वतीनं उपस्थित केला गेला इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या उच्च स्तरीय सभेमध्ये जम्मू काश्मीरसह भारताच्या अंतर्गत बाबींबाबत वक्तव्य केल होत त्यांनी नेहमीप्रमाणे भारताबद्दल ही कडवट टीका करायला सुरुवात केल्यावर भारतीय प्रतिनिधीनं महासाभेतून सभात्याग केला होता पाकिस्तानकडे स्वतःबद्दल काहीही सांगण्यासारखे नाही जगाला कोणत्याही चांगल्या सूचनाही हा देश देऊ शकत नाही त्याऐवजी खोटेपणा चुकीचे माहिती पसरवणे आणि युद्धज्वर आणि प्रतिमा मलीन करण्याचे काम या व्यासपीठावरून केले असल्याची टीकाही भारतानं केली पाकिस्तानातील दहशतवाद कट्टरवाद्यांना संरक्षण अल्पसंख्याकांच्या विरोधात वांशिक हिंसा आदी विरोधातही भारतानं टीका केली आणि जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हा निःसंदिग्धपणे भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत भाग आहे असाही भारतीय प्रतिनिधींनी यावेळी पुनरूच्चार केला

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळं यंदाची महासभा दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातूनच आयोजित करण्यात आली आहे

भारता आणि श्रीलंकेदरम्यान पुरातन संबंध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं श्रीलंकेतील निवडणुकीत तेथील जनतेन राजपक्षे यांच्या बाजूने मोठा जनादेश दिला असल्याबद्दल पंतप्रधांनी राजपक्ष यांचे अभिनंदन केल भारत आणि श्रीलंका बिम्सटेक आणि सार्क संघटनांमध्ये एकमेकांना सहकार्य करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केल राजपक्ष यांनीही या वेळी आपल मनोगत व्यक्त केल पिनाक संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने पिनाक हे क्षेपणासत्र गुणवत्ता हस्तांतरण महासंचालकांना हस्तांतरित केल आहे

विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे दस्तऐवजही यावेळी सुपूर्द करण्यात आले या हस्तांतरणामुळे पिनाक क्षेपणासत्र प्रक्षेपक बॅटरी कमांड पोस्ट आणि अशा अन्य महत्त्वाच्या गोष्टींचं उत्पादन तसेच गुणवत्ता हमी प्रक्रिया यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झाले आहे

पिनाक क्षेपनासत्र ची सध्या आयुध निर्मिती कारखाने भारत इलेक्ट्रॉनिक भारत अर्थमूव्हर टाटा पॉवर आणि एल अँड टी डिफेन्स येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे

सतीश रेड्डी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते

काल एक हजार एकोणनव्वद कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते आरोग्य देशात ई संजीवनी या मोबाईल एपच्या माध्यमातून चार लाखांहून अधिक वैद्यकीय सल्ले देण्याचे काम झालं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं एका ट्विटर संदेशादावारे दिली आहे

मनमोहनसिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत डॉक्टर सिंग यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी आपण प्रार्थना करतो अशा शब्दांत मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत नासाची अंतराळवीर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची अंतराळवीर केट रुबिन्स यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपलं मतदान अंतराळातून करण्याचा निर्णय घेतला आहे

ऑक्टोबरमधील लागोपाठ दोन अंतराळ मोहिमांसाठी त्या सध्या मोस्कोमध्ये आहेत नासाच्या अंतराळ स्थानकात त्या सहा महिन्याचा मुक्काम करणार असून तेथूनच त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत पंजाब शेतकरी आंदोलन केंद्र सरकारनं संसदेमध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या निषेधार्थ पंजाबमधील शेतकरी रेल्वे मार्गावर बसकण मारून निषेध आंदोलन केल

कामगारांना घेऊन चाललेल्या गाडीची आणि ट्रक ची धडक होऊन हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत